ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत जपानच्या नाओमी ओसाकाला महिला एकेरीचा मुकुट पंतप्रधान आत्मनिर्भर भारत अभियान हे नवीन भारत उभारणीचा असा मार्ग आहे ज्यामुळे केवळ भारताच्या गरजा भागणार नाहीत तर त्याचा संपूर्ण जगालाही उपयोग होईल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं

पंतप्रधान पुढ म्हणाले की विकास हा आपला मुख्य मुद्दा असून वेगाने विकासाच्या मार्गावर अग्रेसर होण्यासाठी भारतीयांनी आता आपल मन तयार केलं आहे आणि ते वेळ वाया जाऊ द्यायला तयार नाहीत या नव भारताच्या निर्मित्तीत देशातील तरुण महत्वाची भूमिका बजावत आहेत देश की प्रगति का आधार है कि केंद्र और राज्य साथ मिल करके कार्य करें और निश्चित दिशा में आगे बढे कॉपरेटिव फेडेरलिज्म को और अधिक सार्थक बनाना और यही नहीं हमें प्रयत्नपूर्वक कॉम्पेटिटिव कॉपरेटिव फेडेरलिज्म को न सिर्फ राज्यों के बीच डिस्ट्रिक तक ले जाना है ताकि विकास की स्पर्धा निरंतर चलती रहे देश को नई ऊंचाई पर ले जाने की स्पर्धा कैसे बढे यह मंथन करने के लिए पहले भी कई बार हमने चर्चा की है आज भी स्वाभाविक है कि इस समिट में इस पर बल दिया जाएगा हमने कोरोना कालखंड में देखा हे कि कैसे अब राज्य और केंद्र सरकार ने मिलकर काम किया देश सफल हुआ और दुनिया में भी भारत की एक अच्छी छवि निर्माण हुई या आत्मनिर्भर अभियानात देशातील खाजगी क्षेत्र ही नवीन उर्जे सह पुढे आलं असून यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात देशातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केलेल्या भरघोस आर्थिक तरतुदीच सर्वत्र स्वागत होत आहे असं ही मोदी म्हणाले

केंद्राच्या सागरमाला योजनेत राज्याला पुरेशी मदत मिळाली तर बंदरांची शृंखला होऊ शकेल असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत सहभागी होताना सांगितलं

राज्यात वैविध्यपूर्ण मत्स्य विकास व्हावा म्हणून प्रयत्न करण्यात येत असून त्यामुळेही मोठ्या प्रमाणावर कोकणात रोजगार निर्माण होईल तसेच पर्यटनही वाढेल असंही मुख्यमंत्री म्हणाले

निर्मला सीतारामन इंधनाची किंमत ही जागतिक समस्या असून जगभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींबद्दल ओपेकला निर्णय घ्यावा लागेल असे उद्गार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज चेन्नई येथील एका कार्यक्रमात काढले आपला केंद्रीय अर्थसंकल्प हा पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेपेक्षा अधिक आहे आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर सरकारचा भर असून कायदेशीर संपत्ती निर्माण करण्यास सरकारचं प्रोत्साहन आहे करांचे मार्ग जर वाढविण्यात आले नाहीत तर देशाचा विकास होऊ शकणार् नाही जीएसटीच्या एकसमानतेसाठी केंद्र आणि राज्यांनी चर्चा करण्याची गरज असून शासनाने याबाबत कमीतकमी नियमन असणारी सुलभता आणणं आवश्यक असल्याचंही त्या म्हणाल्या पीयूष गोयल एक देश एक मानक आणि जागतिक निकष ठरविण्याच्या बाबतीत भारताला अग्रणी बनवण्याची वेळ आली आहे असं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी आज सांगितलं भारतातील प्रयोगशाळेची चाचणी जागतिक दर्जाची असावी तेथे आधुनिक उपकरणे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जावे तसेच गुणवत्ता प्रमाणपत्र घेण्यासाठी कोणासही परदेशात जाण्याची गरज भासू नये असंही गोयल यांनी भारतीय मानक ब्युरोच्या कामाचा आढावा घेताना म्हटलं आहे लक्षद्वीप लक्षद्वीप वनविभागाचे मुख्यालय अटल पर्यावरण भवनचे उद्घाटन आज केंद्रीय वन पर्यावरण हवामान बदल आणि माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं ते सध्या चार दिवसांच्या लक्षद्वीप दौऱ्यावर आहेत नीती आयोगाच्या प्रकल्पांचा भाग म्हणून लक्षद्वीपचं नैसर्गिक सौंदर्य आणि सुरक्षितता राखत तीन बेटांमधील पर्यटन प्रकल्पांना परवानग्या देण्यात आल्या आहेत या प्रकल्पांमुळे अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण होऊन लोकांच्या इच्छेनुसार निसर्गाची सुरक्षा सुनिश्चित करून देशाचा सर्वांगीण विकास साकार होईल असं जावडेकर यांनी म्हटलं आहे

आरोग्य मंत्रालयाच्या संकेत स्थळावर ही माहिती देण्यात आली आहे

रेड्डीज लॅबोरटीजनं कोरोना प्रतिबंधक स्फुटनिक या लसीच्या भारतातील आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारच्या औषध महानियंत्रकांकडे परवानगी मागितली आहे भारतातील या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या उद्या संपणार आहेत भारत चीन बैठक वास्तविक नियंत्रण रेषेच्या संदर्भात भारत आणि चीन यांच्यात मोलदोव येथे अंतर्गत अधिकारी स्तरावरील चर्चेच्या दहाव्या फेरीला आज सकाळी सुरुवात झाली लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि इंडो तिबेटियन सीमा पोलिस लेफ्टनंट जनरल पी

मेनन हे या प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व करत आहेत

आजच्या बैठकीत गोग्रा हॉट स्प्रिंग्ज आणि देपसांग या संघर्षमय ठिकाणांहून सैन्य मागे घेण्याच्या मुद्दयावर लक्ष केंद्रित केल होतं अपेक्षेनुसार सैन्य माघारी घेण्याचे काम सुरू असून शांतता प्रक्रिया सुनिश्वित करण्यासाठी स्थानिक अधिकारी स्तरावर चर्चा चालू असल्याचं लेफ्टनंट जनरल वाय

जोशी यांनी सांगितलं आहे

ऐकूया त्याविषयी हा अधिक वृत्तांत मध्यप्रदेशाच्या संस्कृति आणि पर्यटन मंत्री ऊषा ठाकुर यांच्या हस्ते खजुराहो नृत्य महोत्सव चं उद्घाटन करण्यात आलं

आजवर हा महोत्सव पशिमेकडील मंदिर समूहांजवळ खुल्या मंचावर सादर केला जात होता

यामध्ये प्रवेश निःशुल्क राहील कार्यक्रमाष्या उद्दघाटन सत्राचा आरंम गीता चंद्रन आणि त्यांच्या समूहाप्या भरतनाट्यमने आणि दीपक महाराज यांच्या कथकने होईल

कोविड प्रोटोकॉलघ्या अनुसार सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे खजुराहो मंदिर परिसराच्या सुरक्षेप्या कारणास्तव भारतीय पुरातत्वशास्व विभागानं हा महोत्सव मंदिर परिसरात भरवण्यास आजवर मनाई केली होती

आकाशबाणीच्या बातम्यांसाठी भोपाळहून पूजा पी वर्धन यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे नायडू आज जागतिक सामाजिक न्याय या दिवशी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी सर्वांचे मानवी हक्कांचे रक्षण करण्याचा संकल्प आणि सर्वांना समान वागणूक देण्याचे जनतेस आवाहन केले आहे दारिद्र्य अशिक्षितता आणि भेदभाव समाजाच्या मार्गातील अडथळे असून ते दूर करण्यासाठी आपण एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत असंही नायडू यांनी म्हटलं आहे अरुणाचल मिझोरम अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम या राज्यांचा आज स्थापना दिन आहे या निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध केंद्रीय मंत्र्यांनी या दोन्ही राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या अरुणाचल आणि मिझोरमच्या संस्कृतीचा देशाला अभिमान आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही आपल्या ट्वीट संदेशातून नैसर्गिक सौंदर्य कलात्मकता आणि समृद्ध सांस्कृतीचा वारसा लाभलेल्या अरुणाचल प्रदेश आणि मिझोरामच्या राज्यांच्या प्रगतीची कामना केली आहे मिझोरमचे नागरिक त्यांची दयाळू वृत्ती आणि निसर्गाप्रती असलेल्या सौहार्दपूर्ण समर्पणासाठी ओळखले जातात तर देशाच्या विकासात अरुणाचलच्या नागरिकांचं योगदान सर्वश्रुत आहे अशा शब्दात या दोन्ही राज्यांचा गौरव करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत जम्मू काश्मीर योजना जम्मू आणि काश्मीर मध्ये औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं नवीन मध्यवर्ती क्षेत्र योजना जाहीर केली आहे

रोजगार निर्मितीतून जम्मू आणि काश्मीरचा सामाजिक आणि आर्थिक विकास करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे छोट्या आणि मोठ्या उद्योगांना ही योजना लागू असेल नासा अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेनं मंगळावर पाठवलेल्या पर्सिवरंस या रोवरनं मंगळावरची वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्र पाठवली आहेत यातली काही छायाचित्र नासानं काल पत्रकार परिषदेत प्रसारित केली लँडिंगचा अवघड टप्पा यशस्वीपणे पार करत परवा या पर्सिवरंसनं मंगळाच्या पृष्ठभागाला स्पर्श केला सहा चाकांचा हा रोवर पुढची दोन वर्ष मंगळावरच्या माती दगडांचा अभ्यास करून तिथे जीवसृष्टी होती का याबाबत संशोधन करणार आहे

मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाची सामन्था स्टोसूर आणि मॅथ्यू एबडनची झूंज प्रजासत्ताकच्या बार्बोरा क्रेझीकोवा आणि अमेरिकेच्या राजीव रामशी होणार आहे पुरुष एकेरीचा अंतिम सामना उद्या होणार असून जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांक आणि गतविजेत्या नोवाक जोकोविच विरुद्ध मेदवेदेव यांच्यात ही लढत रंगणार आहे